या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातल्या मालमत्तांच्या सर्वेक्षण केलं जाईल गावातल्या नागरीकांना त्यांच्या निवासी घरासंबंधीच्या मालमत्तेविषयीची माहिती आणि नोंदी या कार्डाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील या प्रॉपर्टी कार्डामुळे गावातल्या नागरिकांना त्यांच्या घराविषयीचे कायदेशीर हक्क मिळतील ज्यामुळे त्यांना बँकांकडून कर्ज घेणंही शक्य होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वितरण प्रक्रियेच्या शुभारंभानंतर बोलताना सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी काही लाभार्थ्यांशीही संवाद साधला केंद्र सरकारनं यावर्षी एप्रिल महिन्यात ही योजना सुरु केली होती दरम्यान याच योजनेअंतर्गत राज्यात पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गावठाण क्षेत्राची ड्रोनव्दारे मोजणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे प्रायोगिक तत्वावर पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावात या पद्धतीचा वापर सुरु आहे त्यानंतर आता देशभरातही ही पद्धत वापरली जाईल राज्याचे जमाबंदी आणि भुमिअभिलेख संचालक एस चोकलिंगम यांनी ड्रोनव्दारे मोजणी करण्याची संकल्पना मांडली होती मास्क लावणं हात स्वच्छ धुणं आणि सुरक्षित शारिरिक अंतर राखणं या त्रिसुत्रीनं कोरोनाला लांब ठेवणं शक्य आहे यात हयगय करू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं त्यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधला मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतल्या वृक्षतोडीविरोधात सत्याप्रह करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधातले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय तसंच आरे िश्वली कारशेड आता कांजूरमार्ग िंग हलवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं कांजूरमार्ग िश्वली जमीन सरकारी असल्यामुळे ती शुन्य पद्मित मेट्रोसाठी उपलब्ध होणार आहे आरे क्वि यापूर्वी यासाठी साधारण शंभर कोर्टी रुपयांचं क्राँक्रीटीकरण भराव रँम्पचं आदी काम करण्यात आलं आहे हा पप्ती वाया जाऊ नये हे लक्षात धेऊन त्याचा वापर भविष्यात केला जाईल असं ते म्हणाले

तसंच सध्या आरे वसाहतीत असलेले गोठे आदिवासींच्या घरांना किंचितही धक्का लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत राज्यातल्या शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू आहे यातील ज्या बाबी चांगल्या आहेत त्या स्वीकारल्या जातील मात्र या कायद्यांबाबत काही आक्षेपही आहेत त्यामुळे चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत भंडारा गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनिल मेंढे यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं

लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाल्यानंतर अशा गुन्ह्यांसंदर्भातली चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत याअनषंगानचं केंद्रीय गृहमंत्रालयानं महिलांविरोधातल्या गुन्ह्यांसंदर्भात नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केली आहे या मार्गदर्शक सुचनांमधे नमूद नियमांचं पोलीसांकडून पालन झालं नाही तर त्यांच्याविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देशही गृहमंत्रालयानं दिले आहेत लैंगिक अत्याचारांच्या घटनांमधे आरोपीवर वेळेत कारवाई व्हायला हवी त्यासाठी राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी विशेष यंत्रणा उभारून अशा गुन्ह्यांतल्या चौकशी आणि कारवाईच्या प्रगतीवर देखरेख ठेवावी असंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार महिलांविरोधातल्या कोणत्याही दखलपात्र गुन्ह्यात एफआयआर म्हणजेच प्रथम माहिती अहवाल दाखल करणं आता पोलीसांना बंधनकारक असेल

दक्षिण मुंबईतल्या जुन्या मोडकळीला आलेल्या आितींचा पुनर्विकासासंदर्भातल्या रहिवाशांच्या तक्रारींबाबत काल म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आढावा घेतला आणि रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या घोसाळकर यांनी काल म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळूनही काम होत नसल्याच्या तक्रारी असलेल्या गिरगाव मुगभाट क्रांतीनगर चिखलवाडी कुंभारवाडा धोबीतलाव ताडदेव काळाचौकी विल्या विरतींची पाहणी केली तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश म्हाडा अधिकाऱ्यांना दिले यावेळी खासदार अरविंद सावंत शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ म्हाडा अधिकारी आदी उपस्थित होते दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशभरात रेल्वेसेवा टप्प्याटप्प्यानं सुरू होत आहे

डीयन असोसिएशन ऑफ लॉयर्स या वकीलांच्या संघटनेनं आपल्या विविध मागण्यासंदर्भात औरंगाबाद क्र आज भितीपत्रक लावून आंदोलन सुरू केलं आहे

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर नगर नगरपरिषदे अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन पर्यावरण आणि संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिलं काल त्यांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड श्वें दरवर्षी साजरा होणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव आणि रथयात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाखेड शहरात दसरा महोत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होत असते सुमारे सातशे वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खंडित झाली आहे